लसीचे दृष्परिणाम झाल्यास त्यावर करायच्या उपाययोजनांसाठीही नियमावली तयार

जागतिक बँक कोरोना साथीचा फटका बसलेल्या गोरगरिब जनतेच्या मदतीसाठी राबवण्यात येणाऱ्या कार्यक्रमांसाठी आता जागतिक बँकेकडून अधिक मदतीचं बळ मिळालं आहे

जागतिक बँकेकडून कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी भारताला मिळालेल हे दुसर अर्थसाह्य आहे

कोरोनाची साथ सुरू झाल्यानंतर हातावर पोट असलेल्या गोरगरिबांना मोठा फटका बसला अनेक जण विस्थापित झाले या निधीतून सरकारला गोरगरिबांना सामाजिक संरक्षण पुरवणं तसंच विस्थापितांना अधिक भरीव मदत करणं शक्य होईल लस दुष्परिणाम एखाद्या व्यक्तीला कोरोना प्रतिबंधक लस दिल्यानंतर त्या व्यक्तीच्या शरीरावर लशीचे काही दृष्परिणाम झाल्यास त्यावर करायच्या उपाययोजनांची नियमावलीही तयार करण्यात आली असल्याचं काल सरकारच्या वतीनं सांगण्यात आलं कोरोनावरची लस दिल्यानंतर त्याचे काही व्यक्तींवर थोड्या प्रमाणात द्ष्परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून एखाद्या व्यक्तीच्या प्रकृतीवर लशीचे किरकोळ ते गंभीर स्वरुपाचे दुष्परिणाम जाणवल्यास करण्याच्या उपायांचा लशीकरणाविषयीच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये समावेश करण्यात आला असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयातल्या एका अधिकाऱ्यानं दिली आहे

त्यामुळे उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या किंचित घटली

कौशल्यविकास कोरोनाच्या संकटामुळे बेरोजगारीची समस्या निर्माण झाली आहे

कौशल्यविकास आणि रोजगार मंत्री नवाब मलिक यांनी काल मुंबईत ही माहिती दिली

या वेबपोर्टलवर बेरोजगार उमेदवार आपलं शिक्षण कौशल्ये अनुभव आदी माहीतींसह नोंदणी करतात त्याचबरोबर कुशल उमेदवारांच्या शोधात असलेल्या कंपन्या उद्योजक कॉर्पोरेट्स हे सुद्धा या वेबपोर्टलवर नोंदणी करुन त्यांना हवे असलेले कृशल उमेदवार शोधू शकतात अशा प्रकारे बेरोजगार आणि उद्योजक यांच्यामध्ये समन्वय घडवून आणण्याचे काम या वेबपोर्टलमार्फत करण्यात येतं

नवी दिल्ली दंड कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध राज्यांमध्ये नागरिकांसाठी मास्क घालणं बंधनकारक करण्यात आलं आहे तसंच नियम मोडणा यांकडून दंडही वसूल केला जातो

सर्वोच्च न्यायालयालाही या रकमेने थक्क केलं आहे कोरोना रुग्ण आणि त्यांच्या मृतदेहांच्या हाताळणीसंदर्भात न्यायालयामध्ये सुनावणी सुरू असताना न्यायमूर्ती अशोक भूषण आर सुभाष रेड्डी आणि एम

शाह यांनी सॉलिसिटर जनरल तुषार मेहतांना कोरोनाच्या नियमांची अंमलबजावणी कशी सुरू आहे याबाबत विचारणा केली यावर उत्तर देताना मेहता यांनी सांगितलं की नियम मोडणाऱ्यांकडून आतापर्यंत कोट्यवधींची रक्कम दंड म्हणून वसूल झाली आहे मात्र तरीही नियमांचं काटेकोरपणे पालन का होत नाही असा प्रश्न न्यायालयाने केला

यावेळी सर्वोच्च न्यायालयाने राज्यांना वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्यांना विश्रांती देण्याबाबत निर्देश दिले गेले कित्येक महिने आरोग्य कर्मचारी डॉक्टर हे अविरतपणे काम करत आहेत विश्रांती न घेता सलग काम केल्यास शारिरिक आणि मानसिक त्रासाला सामोरं जावं लागतं त्यामुळे या डॉक्टरांना आता थोड्या विश्रांतीची गरज आहे असं न्यायालयानं सांगितलं

एरवी सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी लाभार्थींना दरवर्षी उत्पन्नाचा दाखला सादर करण्याची आवश्यकता असते संजय गांधी निराधार श्रावण बाळ सेवा निवृत्ती वेतन यांसारख्या अनेक योजना विशेष सहाय्य विभागांतर्गत राबवण्यात येतात या प्रकारच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी लाभार्थींना प्रत्येक वर्षी जून ते सप्टेंबर या कालावधीत आपल्या वार्षिक उत्पन्नाचा दाखला संबंधित तहसील कार्यालयात सादर करावा लागतो

या निर्णयामुळे वयोवुद्ध व्यक्तींना कोरोनाचा धोका पत्करून उत्पन्नाच्या दाखल्यासाठी जावं लागणार नाही

पण कोरोना विरुद्वचा लढा संपलेला नाही म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार